राष्ट्रपती भवनात उद्या संध्याकाळी सात वाजता मोदी देशाचे प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील विमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण स्वीकारलं आहे बांग्लादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद आज संध्याकाळी नवी दिल्लीमधे पोहचतील तर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना किर्गीज प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सूरोनबे जीन्बेको म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु वीन मिंट हे उद्या भारतता येणार आहेत मॉरिशिअसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली भूतानचे प्रधानमंत्री डॉक्टर लोटे त्शेरिंग आणि थायलंडचे विशेष दूत ग्रीसाडा बूनराच हे देखील उद्या होणा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यासाठी दिल्लीत येत असलेल्या विविध मान्यवरांच्या स्वागतासाठी देश उत्सुक आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बर्मिर्जी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला जाण्याचा बेत रद्द केला आहे

या परिस्थितीमुळं आपण शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे

हेमा अहुजा आणि अंकिता खंडेलवाल यांना आज पहाटे पोलीसांनी अटक केली तर डॉक्टर भक्ती मेहेर यांना काल रात्री प्राथमिक चौकशी नंतर अटक केली दरम्यान नायर रुग्णालयाच्या अँटी राणि समितीनं आपला अहवाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सादर केला काल वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णालयाला भेट दिली तसंच डॉक्टर पायल यांच्या पालकांची भेट घेतली तब्येतीच्या कारणावरुन ख्लिंड आणि तिर दोन देशात जायची परवानगी मागणारा रॉबर्ट वड्रा यांचा अर्ज दिल्ली न्यायालयानं आज तीन जूनपर्यंत राखून ठेवला वड्रा हे काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे असून परदेशात बेकायदा मालमत्ता खरेदी केल्याच्या मनी लाँड्रिग प्रकरणात वड्रा आरोपी आहेत

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे अभिनंदन केलं आहे खांडू आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं अरुणाचल प्रदेशला विकास आणि समृद्धीच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि आता राज्यातल्या नागरिक आणि युवकांसाठी खांडू केंद्रासोबत काम करतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आसाममधे परदेशी नागरिकविषयक न्यायाधिकरणानं संशयास्पद मतदारांबाबत निर्वाळा दिल्यानंतरच त्यांची नावं राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट करावीत अशा सूचना राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेच्या राज्य समन्वयक कार्यालयानं जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत या संशयास्पद मतदारांना कोणतीही निवडणूक लढवायला किंवा मतदानाचा हक्क बजावायला राज्यात बंदी घातली आहे

या बैठकीला चंद्रकांत पाटील दीपक केसरकर या मंत्र्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी उपस्थित होते

सर्व बँकांनी आपलं उद्दिष्ट गाठून शेतक यांना जास्तीत जास्त कर्ज द्यावीत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केलं

महाराष्ट्रात विदर्भात काही ठिकाणी तीव्र स्वरुपाची उष्णतेची लाट तर बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट काल कायम होती दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा खूपच चढा होता

येत्या दोन दिवसात विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची दाट शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उद्या होणा या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या नवी दिल्ली खेल्या निवासस्थानी भेट घेतली त्यानंतर होणा या संयुक्त जनता दलाच्या पदाधिका यांच्या बैठकीला नितीश कुमार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत ही सर्वसाधारण बैठक असून त्यात अनेक मुद्दयांवर चर्चा होईल अशी माहिती नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांचा प्रतिनिधींना दिली

राज्यसरकार अथवा केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत रुग्णालयातून मिळालेला आवश्यक आरोग्य दाखला दोनशे रुपये फी सह या नोंदणीसाठी आवश्यक असेल अधिक तपशील श्री अमरनाथ शाईन बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिले आहेत पंजाब नर्ष्मिल बँक घोटाळा प्रकरणातला आरोपी नीरव मोदीला उद्या लंडन न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे आपलं भारतात प्रत्यर्पण होऊ नये यासाठी त्यानं न्यायालयात दाद मागितली आहे

यंदा मार्चमधे नवीन बँक खातं उघडण्याच्या प्रयत्नात असताना त्याच्यावर हस्तांतरण वॉरंट बजावून स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला सेंट्रल लंडनमधून अटक केली तेव्हापासून तो तिथल्या तुरुंगात आहे राष्ट्रीय सुरक्षेसाठी झोनं प्रक्षेपित केलेले उपग्रह आवश्यक आहेत तसंचं कृषी क्षेत्रापासून ते हवामान अंदाजाच्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी या उपग्रहाचं योगदान लक्षणीय असल्याचं स्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ

सिवन यांनी सांगितलं त्यांनी त्रिची क्वें दक्षिण भारतातल्या पहिल्या अंतराळ तंत्रज्ञान स्क्युबेशन केंद्राचं आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून सुरुवात होत आहे लंडनच्या ओव्हल मैदानावर उद्या आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यानं स्पर्धेला सुरुवात होईल

राणी रामपाल ही कर्णधार असून गोलरक्षक सविता ही उपकर्णधार असणार आहे